अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज माजी पंतप्रधान डॉ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे सातारा आणि परळीमध्ये प्रचार सभा घेतली तर माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेसची भूमिका मांडली पंतप्रधान पणेबीड सातारा पुणे ही समाजसुधारकांची आणि क्रांतीकारकांची भूमी असून लोकमान्य टिळकांच्या काळात स्वराज्यासाठी लढाई झाली आता सुराज्याची लढाई सुरू करू असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातल्या जाहीर सभेत केलं आपल्या भाषणाला मोदींनी मराठीतून प्रारंभ केला आणि भाषणादरम्यान पुणेकरांना प्रणाम केला पुणे पंढरपूर पालखी मार्गासाठी सरकार काम सुरू असून पुण्यात मेट्रोचं जाळं पसरवण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं

तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल सातारा आणि बीड जिल्ह्यात परळी इथंही प्रचार सभा घेतल्या छत्रपती शिवरायांचे संस्कार आमच्याकडे होते पण आज छत्रपतिंचा परिवारच आमच्या सोबत आहे असं पंतप्रधान सातारा येथील सभेत म्हणाले राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण होऊ शकत नाही अस सांगत त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या अपशिंगे या गावाचा गौरवपूर्ण उल्लेख केला मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी यूती सरकार कटिबद्ध असल्याचं सांगून राज्यात पुन्हा महायुतीच सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी परळी इथं व्यक्त केला

युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांची काल धुळ्यात सभा झाली मनमोहन सिंग देशाची अर्थव्यवस्था सध्या नाजूक झाली असून केंद्र सरकारनं त्यावर ठोस उपाययोजना करावी असं आवाहन माजी पंतप्रधान आणि कॉप्रेसये ज्येष्ठ नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं कॉप्रेस समितीनं आयोजित केलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील एका कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते सरकारचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या हिताच्या आड येऊ नये असं ते म्हणाले

प्रचारसभा सर्वसामान्यांच्या हिताचं काम करणाऱ्या कॉप्रेस आघाडी सरकारला यंदा निवडून अस आवाहन कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोलाप्रात केलं

काँप्रेस नेते शत्रूघ्न सिन्हा यांनीही युवतमाळ इथं जाहीर सभा घेत भाजपावर कडाडून टीका केली देशात अनेक समस्या आहेत त्यावर पद्धतशीरपणे दूर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे महाराष्ट्रात पूर येतो यात तथ्य नाही कोयना परिसरातला पाऊस आणि पाण्याचं नियोजन हेच त्याला कारणीभूत आहे अस मत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल सांगलीमध्ये व्यक्त केलं भाजपा सरकार ईडी आणि अन्य अनेक सरकारी यंत्रणांचा दुरूपयोग करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमधल्या प्रचार सभेत केली

मनसे उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी काल मंबईत प्रभादेवी इथं सभा घेतली केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारच्या चूकीच्या धोरणांमुळे देशावर मंदीचं सावट असल्याचं ते म्हणाले विधानसभा निवडणक आढावा राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज ऐक्या सांगली नंदुरबार गडविरोली आणि वर्धा जिल्ह्यातल्या मतदारसंघांविषयी सर्वप्रथम ऐक्या सांगली जिल्ह्याचा आढावा हळद आणि बेदाण्याची बाजारपेठ म्हणून लौकिक असलेल्या समृद्ध सांगली जिल्ह्यात सांगली स्लामपूर जत पलूस कडेगाव खानापूर आटपाडी मिरज शिराळा आणि तासगाव कवठेमहाकाळ या आठ मतदारसंघाचा समावेश आहे सध्या श्रे चार ठिकाणी भाजप दोन ठिकाणी राष्ट्रवादी आणि प्रत्येकी एका ठिकाणी काँप्रेस आणि शिवसेना असं पक्षीय बलाबल आहे यदाच्या पावसाळ्यात महाप्राचा फटका बसलेल्या सांगलीतील व्यवहारचक्र अद्यापही पुरतं सावरलेले नाही यापरिस्थितीत लोकांना दिलासा देत विजय खेचून आणण्यासाठी युती आणि आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून स्वाती महाळंक आता जाणून घेऊ नंदूरबार जिल्ह्यातल्या मतदारसंघांविषयी ग्जरात आणि मध्य प्रदेशला लागून असलेला नंदुखार हा राज्यातील आदिवासीबहुल सीमावर्ती जिल्हा

गेल्या निवडणुकीत भाजप आणि काँप्रेसने अल्या प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या मात्र यंदा भाजपच्या स्थानिक खासदार हिना गावित यांनी संपूर्ण जिल्हा कावीज करण्याचा चंग बांधला आहे तर दुसरीकडं काँग्रेसनेही आपली सारी ताकद पणाला लावली आहे त्यामुळं जिल्ह्यातील आदिवासी मतदार नेमका कुणाच्या मागे उभा राहतो यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे

यानंतर ऐकुया गडचिरोली जिल्ह्यातल्या मतदारसंघाविषयी

या जिल्ह्यात आरमोरी अहेरी आणि गडचिरोली हे तीन मतदारसंघ आहेत तिथे भाजपाचे कृष्णा गजबे विरुद्ध कॉप्रेसचे आनंद गेडाम भाजपाचे अंबरीश आत्राम विरुद्ध राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम आणि भाजपाचे डॉ देवराव होळी विरुद्ध कॉप्रेसच्या डॉ चंदा कोडवते अशा लढती रंगणार आहेत भाजपाला अंतर्गत कलहानं ग्रासलंय तर काँप्रेस राष्ट्रवादी गटबाजीमुळे त्रस्त आहे अशा परिस्थितीत भाजपा आपला गड राखणार का काँप्रेस आपला बालेकिल्ला परत मिळवणार हे नक्षल्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाला अजिबात न ज्मानणारे मतदारच ठरवतील आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सुरेखा जोशी आता माहिती करून घेऊ वर्धा जिल्ह्यातल्या मतदारसंघांविषयी विदर्भातल्या वर्धा जिल्ह्याचं नाव घेतल्यावर पहिली आठवण होते ती महात्मा गांधी आचार्य़ विनोबा भावे आणि सेवाग्राम पवनार आश्रमांची गांधीवादी विचारधारेशी अशा पद्धतीने नातं असणाऱ्या या जिल्ह्यात वर्धा शहर हिंगणघाट आर्वी आणि देवळी या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या जिल्ह्यात गेल्यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार होते यावेळी महायुती झाली असली तरी युतीमध्ये मोठ्याप्रमाणात बंडखोरीही झाली आहे या पार्श्वभूमीवर मुख्यतः देवळी आणि हिंगणघाटमध्ये बहुरंगी लढती होत आहेत तर वर्धा आणि आर्वीत गेल्यावेळचेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मंजिरी गानू पुणे

मतदारांनी स्वयंस्फूर्तीनं घराबाहेर पडुन मतदान कराव असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अप्पर महासंचालिका रंजना देव शर्मा यांनी केलं शिर्डी इथल्या साईबाबा मंदिर परिसरात फिरत्या मतदार जनजागृती रथाचं उदघाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या मूर्तिजापूर तालुक्यातल्या दहातोंडा राठोड या गावातल्या विद्यार्थ्यांनी काल मतदान जनजागृती रॅली काढली जालना जिल्ह्यात चूनाव पाठशालां या उपक्रमातून अडीच हजार शाळांमधले दीड लाख विद्यार्थी ग्रामीण भागात प्रभात फेरी काढून मतदारांमध्ये जनजागृती करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली हिंगोलीमध्ये जिल्हा प्रशासन आणि योगविद्या धाम संस्थेच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आली रत्नागिरीतही दुचाकी फेरी काढण्यात आली तर गडचिरोली जिल्हयातही विविध ठिकाणी रॅली मॅरेथॉन रांगोळी आणि चित्रकलेतून मतदानाचा संदेश देण्यात आला धुळ्यात दिव्यांग कुस्तीपटू वैष्णवी मोरे हिला प्रशासनानं जिल्ह्याची दूत म्हणून घोषित केलं आहे तिच्याबरोबरच दृष्टिहीन कलावंत प्रवीण पाटील प्रसिध्द सूत्रसंचालक वाहिद अली सय्यद हे सुध्दा दिव्यांग मतदारांचे दूत असणार आहेत

या प्रकरणी शेतमालकाला अटक करण्यात आली आहे

तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे